उपराष्ट्रपती एम

भूतानच्या नेत्यांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान हा निर्धार करण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूतानचे राजे चौथे ड्रक म्यालपो आणि प्रधानमंत्री लोटे त्शेरिंग यांच्यासोबत झालेल्या भेटीसंबधी प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र सचीव विजय गोखले यांनी सांगितल की दोन्ही देशांमधल्या संबंधाचे परस्पर हितसंबंध आणि विश्वासावर आधारित कायमस्वरुपी भागीदारीचे विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षण हे तीन आधारस्तंभ असतील ते म्हणाले की या तीन क्षेत्रातल्या संबंधाना मजबूत बनवण्याची दोन्ही देशांची इच्छा आहे भूतानसाठी प्राथमिकता असलेल्या आरोग्य क्षेत्रात सहकार्य करायला भारताला आनंदच असेल असं ते म्हणाले मोदी यांच्या भूतान भेटीचा पहिला दिवस अत्यंत फलदायी ठरल्याचं गोखले यांनी सांगितलं त्याआधी मोदी यांनी थिम्पू इथं भूतानचे प्रधानमंत्री लोटे त्शेरिंग यांच्याशी बोलणी करुन द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेतला आणि ते वृद्धिंगत करण्यासाठी चर्चा केली जम्मू काश्मीर मधील संचारबंदी अधिक शिथिल करण्यात आली आहे काश्मीर खो यात कालपासून दूरध्वनी सेवा व्यवस्था पूर्ववत करण्यात आली असून इतर ठिकाणी टप्प्या टप्प्यानं सेवा पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती जम्मू काश्मिर सरकारचे प्रवका रोहित कंसाल यांनी सांगितलं आजपासून प्राथमिक शाळा पुन्हा सुरु करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचं कंसाल यांनी सांगितलं

राज्याचे पोलिस उपमहासंचालक दिलबाग सिंग यांनी पुलवामा आणि अंनतनाग जिल्ह्यांमधल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आणि इतर भागातही लवकरच बंदी शिथिल करण्यात येईल असं सांगितलं हज यात्रेवरुन परत येणा या लोकांसाठी त्यांच्या घरापर्यंत पोचवण्यासाठी विशेष वाहतुकव्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती श्रीनगरचे विभागीय आयुक्त बशीर खान यांनी दिली कर्नाटकच्या मंत्रीमंडळाचा विस्तार मंगळवारी होईल असं मुख्यमंत्री बी

येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे भाजपाची संसदीय पक्ष बैठकही त्याच दिवशी होईल असं त्यांनी एका ट्विटर संदेशाद्वारे जाहीर केलं

भारत हा परंपरागत रित्या शिक्षणक्षेत्रातल्या नेतृत्वासाठी तसंच शिक्षक तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि गेली हजारो वर्षे भारतीय शिक्षक हा विंबगुरु म्हणून ओळखला जातो असं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे काल नवी दिल्ली इथं शिक्षकांच्या प्रशिक्षणा संबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्यूकेशन यासंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे

नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयातला लागलेली आग विझवण्यात आली आहे या अपघात कोणत्याही प्रकराची जीवितहानी झाली नसल्याचं दिल्ली अभ्निशमन विभागनं कळवलं आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि जखर्मीची विचारपूसही केली आरोग्य मंत्र्यांनी परिस्थिती योग्य प्रकाराने हाताळल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकारांचं कौतूक केलं तसंच विशेष अग्निसुरक्षा परीक्षणाबाबत चर्चा ही केली तात्पुरत्या काळासाठी ए बी व्हींग इमारतीतून इलवलेल्या रुग्णांना आज परत आणण्याची शक्यता आहे आसाम चे मृख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल दिव्रगढ इथं राज्यातल्या पहिल्या सी एन जी केंद्राचं उद्घाटन केलं प्रदृषणमुक्त हवा आणि हरित इंधन वापराला चालना देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी अशी केंद्र राज्यसरकार उभारणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

याप्रकरणी आराह न्यायालयानं माजी आमदार सुनील पांडे यांच्यासह तीन जणांना पुराव्या अभावी मुक्त केलं आहे

ते लुथियानियाचे राष्ट्राध्यक्ष गीतानस नौसेडा यांच्याशी संवाद साधत होते नायडू सध्या बाल्टीक प्रदेशातल्या तीन देशांच्या दौ यावर आहेत या दौ यात दोन्ही देशांमधेले प्रादेशिक भेद दूरकरुन प्रशासकीय सहकार्यावर भर देण्यात येत असल्याचं प्रतिपादन नायडू यांनी केलं मुंबईतल्या राजभवनाच्या आवारातल्या जल किरण या राष्ट्रपतींसाठीच्या विशेष अतिथीगृहाचं काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झालं राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री मुंबईच्या दौऱ्यावर असतील त्यावेळी त्यांच्या निवासाची सोय या अतिथीगृहात केली जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे अनेक मार्गांवरची वाहतुक बंद झाली आहे राज्यात अनेक ठिकाणी विशेषतः शिमला सोलान मंडी आणि कांग्रा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा विभागानं दिला आहे मुसळधार पावसामुळे भाक्रा धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत त्यामुळे पंजाबधल्या अनेक जिल्ह्यांना सतर्कतेच्या इशारा दिला आहे

जम्मू आणि काश्मीरमध्येही तावीसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्यानं कदुआ आणि सांबा जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे उत्तर प्रदेशात मुख्य नद्यालगतची अनेक गावं पूराच्या संकटात सापडण्याचा घोका निर्माण झाला आहे तर अनेक धरणांचं पाणी सोडल्यामुळे बुंदेलखंडातल्या अनेक गावांमध्ये पूर आला आहे

अंतिम फेरीतले दोन एकेरी सामने भारतानं जिंकले मात्र दुहेरीत भारताचा पराभव झाला भारताचा टेनिसपटू मानस संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला

भारताच्या वतीनं मनदिप सिंग आणि गुरसाहेबजीत सिंग यांनी प्रत्येकी दोन तर गुरिंदर सिंग आणि एस व्ही सुनील यांनी प्रत्येकी एक गोल केला